संपूर्ण देशात विद्युतिकरणासह वीज वीतरण प्रणालीत सुधारणा करण्यावरही सरकार भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांनी आज दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि सौभाग्य योजनेतल्या लाभाथ्यांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला

या प्रस्तावित बदलांना प्रत्येक भारतीय विरोध करेल असं गांधी यांनी द्विटर संदेशात म्हटलं आहे

यात तीन महिलांचा समावेश आहे घटना स्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे

सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याचं तसंच संबंधित सदस्याची तत्काळ बदली करण्याचं आश्वासन सरकार पक्षाकडून देण्यात आलं त्यापूर्वी ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी विधान सभेत चर्चा करण्यात आली मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेसाठी विरोधी पक्षांकडून आज विधान सभेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला सदनाची सर्व चर्चा थांबवून या प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार यांच्यासह अनेक सदस्यांनी केली भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना या पूर्वीच्या सरकारनं वेळकाढूपणा केल्यानं मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नसल्याचं नमूद केलं मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आरक्षणाचा निर्णय होई पर्यंत शिक्षण उद्योगासह प्रत्येक क्षेत्रात सरकार मराठा समाजाला मदत करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं

औरंगाबाद सोलापूर मार्गावर जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आणि जालना भोकरदन मार्गावर राजूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं औरंगाबाद शहरातल्या कचरा प्रश्नी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन ट्रक कचरा टाकून सरकारचा निषेध केला शहरात पाच महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडी प्रकरणी महापालिका बरखास्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिला होता त्याचा निषेध करत कचराकोंडी सोडवण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याबाबतचं निवेदन शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं

दुहेरीतही प्रणव जेरी चोप्रा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीनं दुसरी फेरी गाठली आहे मात्र पुरूष एकेरीत भारताचा आघाडीचा खेळाडू बी साई प्रणितला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला

भारतीय प्रुष आणि महिला संघांचा रॉबीन फेरीतला अंतिम सामना उद्या नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे

राज्यातल्या बऱ्याच भागात पावसाचा दीर्घकालीन खंड पडण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थिती नुसार शेतीचं नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे